जीओव्ही इथ नावनोंदणी करू शकतात या टप्प्यापासून सर्वांसाठी प्रथम नोंदणी अनिवार्य केली असून नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आयत्यावेळी नोंदणी करून लस घेता येणार नाही

नागरिकांना मोबाईल नंबरच्या आधारे ही नावनोंदणी करता येणार असून त्यासाठी पोर्टल वर उपलब्ध अर्ज भरून छायाचित्र असलेलं अधिकृत ओळखपत्र जोडावं लागणार आहे त्यानंतर नागरिकांच्या सोयीच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पत्ता आणि वेळ ही एस एम एस द्वारे कळवण्यात येईल हा मेसेज संबंधित लसीकरण केंद्रावर दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे यापुढे राज्य सरकारे खाजगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्था यांना लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस विकत घ्यायला आणि लसीकरण करायला केंद्रसरकारने परवानगी दिली आहे पंतप्रधान बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत देशातील पायाभूत वैद्यकीय सुविधा वेगाने सुधारण्याचे निर्देश दिले यावेळी पंतप्रधानांनी देशातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधा ऑक्सिजन पुरवठा आणि औषधांची उपलब्धता यासंबंधी माहिती घेतली

वैद्यकीय उपकरणे देशातल्या वाढत्या कोरोना संकटाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी भारताला आता जगभरातील अनेक देशांकडून वैद्यकीय मदत मिळत आहे त्यानुसार भारताच्या मदतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत युरोपियन संघ संघटनेतील अनेक युरोपातील देशांनी भारताला वैद्यकीय मदत जाहीर केली आहे

किमान आधारभूत किमतीनुसार केंद्रसरकारनं पंजाब हरियाणा उत्तरप्रदेश मध्यप्रदेश राजस्थान उत्तराखंड चंडीगड हिमाचल प्रदेश दिल्ली गुजरात आणि जम्मू काश्मीर या राज्यातून ही गहू खरेदी केली आहे

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार या विमानांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ सूचना पाठवण्यात आल्या तसंच हवाई संरक्षण क्षेपणास्त्र व्यवस्थाही करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालय सध्याच्या कोविड संकटाच्या काळात प्राणवायू लस आणि औषधांचा तुटवडा असताना या संदर्भात विविध उच्च न्यायालयात दाखल याचिका आपल्याकडे वर्ग करून घेतना या याचिकांवर सुनावणी घ्यायला उच्च न्यायालयांना रोखण्याचा उद्देश नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं या कठीण काळात उच्च न्यायालयांना पूरक अशी भूमिका बजावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रयत्न असून आता सर्वोच्च न्यायालय केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही असं न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं आहे रिझर्व बँक भारतीय रिजर्व बँकेनं सहकारी बँका आणि बिगर बँकेंग वित्तीय संस्थांना वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे यासाठी रिझर्व बँकेनं सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

ग्रामीण बैंकांव्यतिरिक्त अन्य व्यावसायिक बैंका गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या सहकारी बँका आणि बिगर बैंकिंग वित्तीय संस्थांना या मार्गदर्शक सूचना लागू असतील चालू आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार